सोलापूर जिल्ह्यात कोरोनाची लागण होण्याच्या प्रमाणात लक्षणीय घट

हॉटेल आणि बारवर लक्ष ठेवण्यासाठी पूण्यात स्वतंत्र भरारी पथक

शाळा बंद असल्यानं निंबळकच्या शिक्षकानं मूलांसाठी फूलवली अक्षरांची बाग आता सविस्तर बातम्या प्लाइमा देशभरातील विविध राज्यात कोरोनाच्या गंभीर रुग्णांवरील उपचारासाठी प्लाझ्मा पद्धतीचा वापर करण्यास भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनं तूर्त मान्यता दिली आहे उपचार पद्धतीचा कोरोनाचे मृत्यू रोखण्यासाठी अथवा कोरोनावर प्लाइमा परिणामकारक नियंत्रण मिळवण्यासाठी फारसा उपयोग होत नसल्याचा निष्कर्ष काढणारा शोध निबंध एका ब्रिटिश मासिकात प्रकाशित झाला असून त्यानंतर या उपचार पद्धतीबद्दल जगभरात उलट सुलट चर्चा सुरु झाली आहे मात्र या प्रकरणी अधिक अभ्यास सुरु असून त्या आधारे पुढील निर्देश देईपर्यंत भारतात सध्या सुरु असल्याप्रमाणेच प्लाझ्मा उपचार पद्धतीचा वापर करण्यास हरकत नसल्याचं वैद्यकीय परिषदेनं स्पष्ट केलं आहे

आरटीपीसीआर गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात कोरोनाविषयक आरटीपीसीआर चाचणी करण्यास नागपूर इथल्या ऑल इंडिया इन्स्टीट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसनं मंजुरी दिली आहे

गडचिरोली इथं कोरोना रुग्णांची एंटिजेन तपासणी करण्यात येत होती परंत् आरटीपीसीआर तपासणीसाठी नमूने नागप्रला पाठवावे लागत होते आणि त्याविषयीचा अहवाल येण्यास बराच विलंब होत होता हॉटेल गणेशोत्सवात वाढलेल्या गर्दीमुळे पुणे शहराबरोबरच संपूर्ण विभागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याचं निदर्शनास आलं होतं आता हॉटेल आणि बार सुरु झाल्यानंतर पुन्हा तीच परिस्थिती उद्भवू नये म्हणून प्रशासनातर्फे स्वतंत्र भरारी पथक तैनात केली जाणार आहेत

त्यांच्यासाठी रविंद्र जंगम या शिक्षकानं चक्क अक्षरबाग फुलवली आहे ऐक्या हिंद्रस्तान समाचार या वृत्त संस्थेच्या बातमीवर आधारित हा वृत्तांत

शाळा प्रवेशोत्सवाशिवाय सुरू झालेलं आणि ऑनलाईन ऑफलाईन मध्ये अडकलेलं या मुलांचे शिक्षण सुरु राहिलं पाहिजे त्यामधील अक्षर ओळख हा महत्वाचा आणि पहिला टप्पा पार करुन मुलं पुढे गेली पाहिजेत यासाठी विविध उपाययोजना बरोबर अक्षरबाग हा अनोखा उपक्रम निंबळकचे शिक्षक रविंद्र जंगम यांनी अत्यंत प्रभावीरीतीने राबविला आहे या छोट्या विद्यार्थ्यांनी पालकांच्या मदतीनं आपल्या अंगणात घराशेजारच्या मोकळ्या जागेत गादी वाफा तयार करुन त्यावर अक्षर चाकोरी तयार केली त्यामध्ये गह् ज्वारी बाजरी मका असं उपलब्ध धान्य पेरलं ज्यांना प्रेशी जागा उपलब्ध झाली नाही त्यांनी द्रोण प्लास्टिक डबे प्लेट वगैरेचा वापर करुन त्यावर धान्य पेरलं आहे आता तिथं मातीतून अक्षरं उगवताहेत दिवसागणिक वाढत जाणारी ही छोटी बाग विद्यार्थ्यांना अक्षर ओळख देऊन जाते आहे मुलही वाढत जाणाऱ्या उगवत्या अक्षरांकडे कौत्क भरल्या नजरेनं पहात वाचनाचे धडे गिरवताहेत

ऑनलाईन शिक्षण स्रू आहे पण प्रात्यक्षिकाचं काय प्ण्यातल्या विश्वकर्मा विद्यापीठाच्या जनसंवाद विभागाच्या विद्यार्थ्यांनी एक चांगला उपक्रम राबवला

त्यावर आधारित हा वृत्तांत

मार्चमध्ये ठप्प झालेला व्यवसाय सप्टेबरपासून पुन्हा सुरू झाला खरा पण टाळेबंदी उठली तरी संसर्गाच्या भीतीनं ग्राहक येत नाहीत असं नाभिकांचं म्हणणं आहे सरकारनं सुरक्षेसाठी घालून दिलेले सगळे निकष आम्ही पाळतो पण गिऱ्हाईकच येत नाही अशी तक्रार अनेक नाभिकांनी केली

कसं भागायचं असा सवाल अनेकांनी केला काही नाभिकांनी तर आता दारोदार जाऊन काम शोधायला सुरवात केली आहे दसरा दिवाळीचा मुहूर्त साधत प्न्हा उभारी घेण्याची जिद्द काहींनी बोलून दाखवली पण सरकारच्या मदतीचा हात आणि समाजाची साथ आवश्यक असल्याचं त्यांचं म्हणणं आहे

अहमदनगर कर्तव्यावर असताना कोरोनामुळे मरण पावलेल्या पोलिसांच्या क्टंबियांना पन्नास लाख रुपयांच्या मदतीची घोषणा सरकारनं केली होती

जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांच्या हस्ते या धनादेशांचं वितरण झालं सहायक फौजदार अबासाहेब गारुडकर

अभ्यासिका ज्या विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी योग्य जागाच नाही अशा विद्यार्थ्यांना सार्वजनिक वाचनालयं अभ्यासिका यांचाच आधार असतो अभ्यासिका आणि वाचनालयं जो पर्यंत सुरू होत नाही तो पर्यंत एकतर परीक्षा पूढे ढकलाव्या किंवा योग्य त्या मार्गदर्शक सूचना जारी करून अभ्यासिका आणि वाचनालयं तातडीनं सुरू करावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेनं केली आहे या मागणीसाठी त्यांनी काल धूळ्यात गरुड वाचनालयाच्या बाहेर रस्त्यावर पुस्तक वाचा आंदोलन केलं